राज्याच्या बहुतांश भागात पावसाची दमदार हजेरी सोमवार पर्यंतचे दिवस पावसाचेच मोदी आत्मनिर्भर भारतासाठी सर्वांनीच आत्मचिंतन करणं आवश्यक असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे पारदर्शक करप्रणाली प्रामाणिक करदात्यांचा सन्मान या मंचाचं उद्वाटन काल पंतप्रधानांच्या हस्ते द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते देशाच्या कर प्रणालीत सुधारणा करण्यासाठी आणि ही कर प्रणाली अधिक सुलभ बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून या नवीन उपक्रमामुळे या उद्दिष्टाला अधिक बळकटी येईल अस प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं प्रामाणिक करदाते राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात मोठं योगदान देत असतात त्यामुळे त्यांचा सन्मान करणं आवश्यक आहे असं सांगून देशात सुरू असलेल्या संरचनात्मक सुधारणांचा हा एक नवा टप्पा आहे असं ते म्हणाले

दररोजच्या चाचण्यांची संख्या रोज नवा विक्रम करते आहे

अवयव दान लोकांमध्ये अवयवदानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी कालपासून आठवडाभर अवयवदान सप्ताह पाळण्याचं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे

विद्यार्थी शिक्षक इतर कर्मचारी आणि सामान्य जनतेला अवयव दानाचं महत्व पटवून देण्यासाठी या सप्ताहात प्रयत्न व्हावेत असं आवाहन करणारं पत्र राज्यपालांनी कुलपती या नात्यानं सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूना पाठवलं आहे

सत्तेत सामील असलेल्या अनेकांचे हितसंबंध दूध कंपन्या आणि दूध संघांमध्ये गुंतलेले असल्यानं शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोपही डॉ अशोक ढवळे डॉ अजित नवले आणि इतर नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना काल पाठवलेल्या निवेदनात केला

पोलिसांनी राम मंदिरा जवळ या मोर्च्याला अडविण्यासाठी पूर्ण ताकत पणाला लावली पण लोक थांबले नाहीत अखेरगोळीबार झाला या गोळीबारात पालघर चे रामप्रसाद भीमाशंकर तिवारी सालवड चे सुक्र गोविंद मोरे सातपाटी चे काशीनाथ हरी पागधरे मुरबे चे रामचंद्र माधव चूरी आणि नांदगाव चे गोविंद गणेश ठाकुर या पाच क्रांतिकारकांना हौतात्म्य प्राप्त झालं पालघर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेकडे जाताना केवळ दहा पावलांच्या अंतरावर ही जागा आहे

पालघर चे सर्व व्यापारीही आपापली दुकानं बंद ठेवतात आकाशवाणी बातम्यांसाठी नितू चौरे पालघर

चार हजारपेक्षा अधिक सुरक्षा रक्षक ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तैनात करण्यात आले असून उद्या होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण समारंभाची रंगीत तालीम काल करण्यात आली बातमीपत्र वेळ उद्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या संदेशाचं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरुन थेट प्रसारण करण्यात येणार आहे त्यामुळे आमच्या उद्याच्या बातमीपत्राची वेळ बदलली आहे

आम्ही विशेष गाड्या सोडण्याची तयारी केली आहे पण अज्नही राज्य सरकारच्या अनुमतीची प्रतिक्षा आहे असं रेल्वेच्या पत्रकात म्हटलं आहे

गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात नंतरचे दोन दिवस पथकारातून सूट मिळणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली पथकर माफीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक वाहन मालकाचं नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तत्काळ पथकर माफीचा स्टिकर मिळणार आहे काज् काजू व्यावसायिकांना चालू आर्थिक वर्षापासून राज्य वस्तू आणि सेवा कराच्या रकमेची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत काल घेण्यात आला त्याचबरोबर काजू व्यावसायिकांची मागील कालावधीतील व्हॅट परताव्याची थकित रक्कमही परत करण्यात येणार आहे

सिंधुद्र्ग जिल्ह्यात काल कुडाळ मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार राऊत बोलत होते नाणार रिफायनरी प्रकल्पाकरता जे जमीन व्यवहार झाले आहेत त्या व्यवहारांची चौकशी करावी अशी मागणीही आपण केली असल्याच खासदार राऊत यांनी सांगितलं

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी अशी सूचना केली होती ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली असल्याचं माहिती आणि जनसंपर्क संचालनालयानं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे

सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी काल मुंबईत ही माहिती दिली जहागिरदार प्ण्यातल्या भारतीय चित्रपट आणि द्रचित्रवाणी संस्थेचे पहिले संचालक प्रसिद्ध अभिनेते गजानन जहागीरदार यांचं नाव संस्थेच्या ग्रंथालयाला देण्यात आलं आहे काल जहागिरदार यांच्या स्मृतीदिनाचं औचित्य साधून या नामकरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं आचार्य अत्रे मंबई पश्चिम उपनगर सुप्रसिद्ध साहित्यिक पत्रकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे जयंती निमित्त मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी नाका चौकातील आचार्य अत्रे यांच्या पुर्णाकृती पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं याप्रसंगी आचार्य अत्रे स्मारक समितीच्या अध्यक्षा आरती सदावर्ते आणि आचार्य अत्रे यांचे नातू विक्रमादित्य पै उपस्थित होते अपघात पालघर मुंबई अहमदाबाद मार्गावर काल पालघर जिल्ह्यात देखले गावानजिक एसटी बस ची एका व्हॅनशी टक्कर होऊन झालेल्या अपघातात व्हॅन चालक ठार झाल्याचं वृत्त आहे अपघातानंतर बस आणि कार आगीत जळून खाक झाल्या या अपघातात बस मधले काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत ऑलिंपिक भारताच्या ऑलिम्पिक सहभागाला काल शंभर वर्षे पूर्ण झाली या सहभागाची मुहूर्तमेढ रोवणारी पुणे जिल्हा हौशी अथलेटिक्स संघटना आणि डेक्कन जिमखाना क्लब च्या वतीने पुण्यातील माजी ऑलिम्पिकपटूं बरोबर शताब्दी सोहळा साजरा करण्यात आला माजी ऑलिम्पियन बाळकृष्ण अकोटकर रेखा भिडे मुंडफन आणि मनोज पिंगळे यांचा राज्याचे क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यापूर्वी या माजी खेळाडूंची मैदानात छोटेखानी शोभायात्रा ही आयोजित करण्यात आली होती

त्यामुळे ठिकठिकाणचे नद्या नाले तुडूंब भरून वाहत आहेत रायगड जिल्ह्यात रोहा इथं कुंडलिका नदीनं काल धोक्याची पातळी ओलांडली जिल्हयातील आंबा सावित्री गाढी पाताळगंगा आदि नद्याही द्थडी भरून वाहत आहेत सातारा जिल्ह्यात वाई इथल्या मांढरदेव घाटात दरड़ कोसळली होती ती हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे वीर धरणातून विसर्ग सुरु केल्यानं नीरा नदीकाठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यातील अपर वर्धा धरणाचे दोन दरवाजे काल पाच सेंटीमीटर उघडण्यात आले

प्ण्याजवळचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं आहे

हवामान हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातला सध्याचा पावसाचा जोर सोमवारपर्यंत तरी कायम राहण्याची शक्यता असून आज कोकण आणि विदर्भात सर्वत्र तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार